तत्पूर्वी शिंदे यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली दरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून निलंबित केलं आहे

बेपता झालेल्या आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश असून ते सर्वजण ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत

चार अपक्ष बसपाचे दोन आणि समाजवादी पक्षाच्या एका आमदारांनं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता दरम्यान काँग्रेस आणि आजपा या दोन्ही पक्षांच्या बैठका भोपाळमधे स्रु आहेत भाजपाच्या कार्यालयात स्रु असलेल्या बैठकीत शिवराजसिंग चौहान व्ही डी शर्मा आणि विनय सहस्रब्दधे हे भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत काँग्रेसचे दिग्वीजय सिंग जितू पटवारी सज्जनसिंग वर्मा या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी सुरु आहे

वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत

इराणला कोरोनाचा जबर तडाखा बसला आहे इराणमध्ये अडकलेल्या इतर भारतीयांना मायदेशी आणण्याकरता सरकार प्रयत्न करत आहे असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं

कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी जागरुकपणे लढा दिल्यानं रोगाचा संसर्ग नियंत्रित स्वरुपात राहिल्याचं जगाच्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण असेल असं डब्ल्यू

महाराष्ट्रात प्रण्यात काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले या दोघांवर उपचार स्रू असून त्यांची प्रकती स्थिर आहे मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे द्बईहन आलेल्या या दोन रुग्णांवर नायड् हॉस्पिटलमधल्या विलगीकरण कक्षात उपचार स्रू आहेत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे कोरोना संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी आसाम सरकारनं सर्व विमानतळं बंदरं आणि महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख आणि तपासणी कक्ष सुरु केले आहेत कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्ययमातून संवाद साधला प्रवठा साखळी विलगीकरण कक्ष क्षमता उभारणी माहितीचं व्यवस्थापन आणि जनजागृती करण्याचं आवाहन गौबा यांनी केलं कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या संभाव्य धोक्यामुळे मणिपूर सरकारनं भारत म्यानमार आंतराष्ट्रीय सीमा सील केली आहे म्यानमार लगत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच मणिपूर क्षेत्रातल्या चौक्यांवर जायला सरकारनं मज्जाव केला असल्याचं राज्याच्या गृहविभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला होळीच्या श्भेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम होणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेक केंद्रीय मंत्री भाजप अध्यक्ष जे

नड्डा कोरोना साथीमुळे कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीनं होळी पेटवण्यात आली तर आज सर्वत्र धुळवड साजरी होत आहे पोषण आहार आणि आरोग्यासंबंधी विविध पैलूंबाबत जनजागृती करण्यासाठी तेलंगणमध्ये जोरदार मोहीम स्रू आहे भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाची प्रम्ख संस्था असलेल्या हैदराबादमधल्या राष्ट्रीय पोषण संस्थेनं याकरता ई मॉड्युल तयार केलं आहे महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं राजकीय घोषणापत्र स्वीकारलं आहे महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे महिलांच्या सध्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे असं या घोषणेत म्हटलं असलं तरी स्त्री प्रुष समानतेच्या दिशेनं कोणत्याही नव्या प्रस्तावांचा यात समावेश केलेला नाही

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत काल दिवसभरात मोठी धसरण झाल्यानंतर आज आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ झाली

तेलाच्या उत्पादनावरुन सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाचे परिणाम कच्या तेलाच्या किंमतीवर दिसून येत आहेत

विश्वविजेतेपदाला सहा वेळा गवसणी घालणारी मृष्टियोद्धा मेरी कोम आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला अमित पांघल याच्यासह तीन भारतीय मृष्टियोध्यांनी ऑलिंपिकमधला आपला सहभाग निश्चित केला आहे

फिडे महिला ग्रँडप्रिक्स ब्दधिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर द्रोणवल्ली हरिका आणि कझाकस्तानची झांसाया अब्दमलिक यांच्यातला सातव्या फेरीचा सामना काल बरोबरीत सुटला

इंग्लंडमधे बर्मिगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंध करणार आहे